दोन्ही सभागृहात देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला यावेळी अटलजींच्या स्मृती जागवून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधानपरिषद सदस्य उमेशा पवार यांच्या निधनाबद्दलही विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून त्यांना आदरांजली अर्पण केली गेली

मुख्यमंत्री विधानभवनात जात असताना विरोधकांनी विधानभवनाच्या पाय यांवर बसून मराठा आरक्षण शेतक यांची कर्जमाफी आदी मुद्यांवरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली सभागृहाबाहेर काँप्रेसचे नेते नसीम खान यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलं

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची महत्वाची बैठक आज मुंबईत सुरु आहे रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकीय कामकाजावर आणि पतपुरवठ्याच्या मुद्यावर केंद्र सरकारनं नुकतीच नाराजी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे सर्वंकष आर्थिक धोरण ठरवण्याबाबतही सल्ला मसलत करण्याची सूचना सरकारनं केली होती संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत बँकांखेरीजच्या वित्तीय संस्थांसाठी रोख रकमेचे निर्बंध छोट्या उद्योगांना पतपुरवठा आणि नवीन आर्थिक गुंतवणूक चौकट या मुद्यांवर चर्चा होत आहे या बैठकीला आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग राजीव कुमार तसंच त्रिर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवर या पूर्वी अंधाराचे साम्राज्य होते मात्र आता केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मिळालेल्या वीज जोडणीमुळं आदिवासींची घरं उजळून निघाली आहेत

याविषयी सांगतायत त्र्यंबकेश्वरचे लाभार्थी रमेश वसंत पिंपळके दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे असं साकडं विड्डलाच्या चरणी घातल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर िक्विंडल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातले बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला आज प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर श्वे विडुल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या विड्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या अजनुज श्वले जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या राहत्या गावी शासकीय विमामात अंत्यसंस्कार झाले गुरुवारी रात्री जम्मू कश्मीरच्या उधमपूर क्वें कर्तव्य बजावत असताना झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते

गडचिरोली जिल्ह्यात हेटळकसा जंगल परिसरात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या

प्रत्यृत्तरादाखल या पथकानं केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाल्यावर तिर नक्षलवादी त्या भागातून पळन गेले या भागात शोधमोहीम सुरू असून आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे हवामान बदलामुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचं सांगण्यात येतं पहाटे चार च्या सुमारास आणि सकाळी आठ वाजता जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या सातारा जिल्ह्यात काल हलका पाऊस झाला रत्नागिरी आणि सिंधुर्द्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला उस्मानाबादआणि नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी आल्या